केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे

वध्यात हिंगणघाट ॐ अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला मागच्या आठवड्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीनं तिला भर स्स्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे या घटनेनंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या या तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सीटी रुग्णालयात उपचार सुरु होते तिच्यावरच्या उपचारासाठी शासनाने मुखमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली होती राज्य सरकारनं या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणुक केली आहे कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचं पथक पाठवलं आहे

ही डिजिटल बस कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे या बसमध्ये डिजिटल एक्स रे डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी फुफ्फूसाची तपासणी आणि रक्ताच्या विविध तपासण्या करणाच्या अद्ययावत उपकरणांची सोय उपलब्ध आहे